फानी चक्रीवादळ ओडिशात धडकलं भूस्खलनाच्या घटना आणि जोरदार पर्जन्यवृष्टीम्रळं पाच जण मृत्युमुखी

वैद्यकांय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी चालू शैक्ष्माणक वषात मराठा आरक्षण लागू करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा नकार

नवव्या दक्षिण आशियाई कराटे स्पर्धेत चंद्रपूरच्या खेळाडूंचं उत्कृष्ट प्रदर्शन तीव्र स्वरूपाच्या फानी या चक्रीवादळामुळं ओडिशा राज्यातील प्ररी जिल्ह्यात आज सकाळी भूस्खलनाची घटना घडली या ठिकाणी वेगवान वादळी वाऱ्यांसह तीव्र पर्जन्यवृष्टी झाल्याचं वृत्त आहे या चक्रीवादळामुळं ओडिशा राज्यातील पुरी ख्रर्दा गंजम जगतसिंगपूर या भागांमध्ये काल रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू झाला आहे समुद्र किनाऱ्यावरील प्ररी शहर आणि नजिकचे भाग जलमय झाले आहेत आज सायंकाळपर्यंत या वादळाची तीव्रता कमी होईल असा अंदाज हवामान खात्याचे चक्रीवादळ विभाग प्रमुख मृत्युंजय महापात्रा यांनी व्यक्त केला आहे या चक्रीवादळामुळं राज्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात हानी झाल्याचं दिसून येत आहे भ्रवनेश्वर आणि जगत सिंगपूर इथं हजारो झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडले असून खरांचंही न्रुकसान झालं आहे प्ररी आणि परिसरातील मोबाईल नेटवर्क पूर्णतः विस्कळीत झालं आहे भ्रुवनेश्वर इथं वीजयंत्रणा ठप्प झाली आहे फानी चक्री वादळामुळं राज्यात विविध ठिकाणी झालेल्या घटनांमध्ये पाच जण ठार झाल्याचं वृत्त आहे

आज जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन आहे

यावर्षीच्या वृत्तपत्र स्वातंत्र्य दिनाचा विषय लोकशाहीसाठी प्रसारमाध्यमांची भूमिका हा आहे वृत्तपत्रं प्रसारमाध्यमांचं स्वातंत्र्य संरक्षण आणि कर्तव्य करत असताना जीव गमावलेल्या पत्रकारांना आदरांजली अर्पण करण्याचा हा दिवस असल्याचं उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायड्र यांनी म्हटलं आहे इराणकडून तेल आयातीसंदर्भात अमेरिकेकडून असणारी मंजूरीची सवलत बंद करण्यात आली तरी परिस्थितीचा सामना करण्यास भारत तयार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे इतर प्रमुख तेल उत्पादित देशांकडून भारताला अतिरिक्त तेल पुरवठा होईल अशी माहिती देण्यात आली आहे

या प्रकल्पामुळं स्थानिक पातळीवर मर्यादित क्षेत्रावर झालेल्या ब्रुकसानीचा आढावा घेणं पीकनिहाय लागवडीचं क्षेत्र अचूक मोजणं महसूल मंडळ स्तरापर्यंत सर्व प्रमुख पीकांचं सुधार गुणांकाचं निर्धारण करणं शक्य होणार आहे याव्यतिरिक्त शेतकऱ्यांना किड आणि रोगापासून पीक संरक्षणाचा सल्ला शेतमालाचं सुयोग्य नियोजन करणं आदी कामांसाठी उपग्रह आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याचं कृषी खात्याकडून सांगण्यात आलं आहे गर्डाचरोला इथं नक्षलवाद्यांनी घर्डावलेल्या भूसूरंग स्फोटात शहांद झालेल्या यवतमाळच्या आर्णा तालुक्यातील तरोडा इथल्या अग्रमन बक्षी रहाटे या वीर जवानावर शासकोय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले भंडारा जिल्ह्यातील या हल्ल्यात शहीद झालेले जवान दयानंद शहारे भूपेश वालोदे आणि नितीन घोरमाडे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले तर बीड जिल्ह्यातील शहीद जवान शेख तौशिफ यांच्या मुळ गावी पाटोदा इथं तर हिंगोली जिल्ह्यातील ब्राम्हणवाडाचे या हल्ल्यात शहीद झालेले जवान संतोष चव्हाण यांच्यावरही शासकीय इतमातात अंत्यसंस्कार करण्यात आल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे लोकसभा निवडणुकांदरम्यान घेतलेल्या जाहार सभांच्या खचाचा तपशील सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं महाराष्ट्र नर्वानमाण सेनेला दिले आहेत मनसेचा एकहां उमेदवार र्गनवडणूक लढवत नसतांना पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात सुमारे दहा सभा घेतल्या आहेत र्मानयमानुसार राजकांय पक्षांना खचाचा तपशील देणं बंधनकारक असून मनसेलाहों तो द्यावा लागेल असं एका ांनवडणूक र्आधकाऱ्यानं सांगितलं राज ठाकरे यांनी घेतलेल्या प्रचारसभांचा खच कोणत्या उमेदवाराच्याखात्यात लावला जाणार याबाबत र्वचारणा भाजपानं राज्य र्निवडणूक आयोगाकडे केलां आहे वैदयकांय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठां चालू शैक्षाणक वषात मराठा आरक्षण लागू करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं नकार दिला आहे या प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण प्रर्वलक्ष्यी प्रभावानं लाग्र करायला आक्षेप घेणारी याचिका काही विद्यार्थ्यांनी नागपूर खंडपीठात दाखल केली होती तिची सूनावणी करताना व्यायालयानं हा निर्णय दिला

त्यामुळं हा कायदा पूर्वलक्ष्यी प्रभावानं लागू करता येणार नाही असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं न्यायालयानं ते मान्य केलं काल नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यात दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या राखीव पोलीस दलाकडून आलेल्या सूचनेवुसार कामठी परिसरात अवैधरित्या ई तिकीट तयार करणाऱ्यांविरूद्ध स्थानिक पोलिसांच्या सहकार्यानं संयुक्त अभियान राबविण्यात आल्याची माहिती द पूर्व मध्य रेल्वे मंडळाचे सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली

गांधी एक संस्कार होय साधना तपस्या आर्गाण आध्यात्मिकतेतून र्राहंसक आंदोलन उभारुन त्यांनी भारतीय समाजात नवी चेतना निमाण केर्ला असे र्ववचार राष्ट्रीय समाज र्णवज्ञान र्पारषदेचे अध्यक्ष प्रो

डी

वाजपेयी यांनी व्यक्त केले

वाजपेयी यांचं व्याख्यान झालं त्यावेळी ते बोलत होते कायक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रो रजनीश कुमार श्क्ल होते

खरेदां केलेल्या बियाण्याबाबत संपूण तर्पाशल पिकवाण लेबल नंबर वनज तपासणीचा र्दिनांक मूदत र्बयाणे र्किंमत खरेदांदाराचे उत्पादकाचे र्विंक्रेंत्याचे नाव तसंच र्वक्रे त्याची सहां याची शहर्रानशा करून शेतकऱ्यांनी र्वियाण्याचा वापर करावा अशा सूचनाही कृषी विभागानं दिल्या आहेत यवतमाळच्या पांढरकवडा वर्नावभागात पून्हा एकदा वाघाची दहशत निमाण झाली आहे मांगूडा इथं शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यावर द्रपारच्या सुमारास वाघानं हल्ला चर्ढावल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण असून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थार्ानकांनी केलां आहे

या स्पधत भारतासह पर्याकस्तान अफर्गाणस्तान बांगलादेश श्रीलंका नेपाळ भूतान या देशांचा समावेश होता या दोन्हो स्पधकाच्या उत्कृष्ट खेळामुळं ऑगस्ट मध्ये होऊ घातलेल्या जपान इथं होणाऱ्या वल्ड कराटे चॅम्पियर्नाशपसाठा भारतीय संघात या दोन्हो स्पधकांची र्णनवड झालां आहे स्पधकांनी यशाचं श्रेय आई वडील आर्माण प्राशक्षक यांना दिलं

आंतरराष्ट्रीय क्रिकेट कसोटी मानांकनांमध्ये भारतानं अव्वल स्थान कायम राखलं आहे व्यूझीलंडचा संघ चांगल्या कामगिरीमुळं कसोटी मानांकनांमध्ये तीन गुणांच्या बढतीसह द्रसऱ्या स्थानावर आला आहे तर एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट मानांकनांमध्ये इंग्लंडनं वर्चस्व कायम ठेवलं आहे आज दुबई इथं ही यादी प्रसिद्ध करण्यात आली एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट मानांकनांमध्ये भारतीय संघ द्रसऱ्या स्थानावर आहे